नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी न्हाई अर्थात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं विनंती केल्यानं सरकारनं हा निर्णय घेतला आहे

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाची विद्यार्थिनी ऐश्वर्या गोविंदराव मुंडकर हिला निमंत्रित केलं आहे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उत्सुक असलेल्या ऐश्वर्यानं आकाशवाणीकडे आपलं मनोगत व्यक्त केलं माजी पंतप्रधानं इंदिरा गांधी यांनी कुख्यात गुंड करीम लाला याची मुंबईत भेट घेतली होती हे शिवसेना खासदार संजय राऊत यांच वक्तव्य चुकीच्या माहितीवर आधारित असून त्यांनी ते मागं घ्यावं असं काँग्रेसनं म्हटलं आहे माजी केंद्रीय मंत्री मिलींद देवरा आणि संजय निरुपम यांनी आज ही मागणी केली इंदिरा गांधी या खऱ्या देशभक्त होत्या आणि देशाच्या सुरक्षेच्या मुद्दावर त्यांनी कधीही तडजोड केली नव्हती असं देवरा यांनी या म्हटलं आहे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ काल सातारा जिल्ह्यात बंद पाळण्यात आला बंदमुळे सातारा बाजारपेठेतले सर्व व्यवहार ठप्प झाले होते बंदच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विविध भागांमध्ये कडेकोट बंदोबस्तही ठेवला होता चालकांनी पुरेशी झोप घेऊनच वाहनं चालवावीत वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूकीचे नियम पाळल्यास अपघातांवर नियंत्रण येईल असा विधास चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केला आहे ते काल ठाण्यात रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त वाहतूक नियंत्रण शाखेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते वाहतूकीचे नियम न पाळता पोलिसांशी विनाकारण हुज्जत घालणाऱ्या वाहन चालकांनी आत्मपरिक्षण करण्याची खरी गरज आहे चांगल्या कारवाईला वाहन चालकांनी प्रतिसाद दिला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली अभिनेते मोहन जोशी यांनीही वाहतुकीसंदर्भात आपले अनुभव सांगितले गेल्या वर्षभरात अपघातांची टक्केवारी कमी करण्यात यश आल्याचं वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितलं पंजाब बँक घोटाळ्याप्रकरणात अटकेत असलेले वि डी आय

चे प्रवर्तक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांना मुंबईतल्या ऑर्थर रोड कारागृहातून त्यांच्या घरी हलवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं आज अंशतः स्थगिती दिली मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता या अर्जावर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती ॠ बोबडे न्यायमूर्ती बी

गवई आणि न्यायमूर्ती सुर्यकांत यांच्या पीठापुढे सुनावणी झाली यावेळी न्यायालयानं राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांना कारागृहातच ठेवण्याचे निर्देश दिले बिंडीआयात्रि अर्थात हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकडून पी िसी बँकेला देय असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी ििडीआय ििच्या मालमत्तांचं मूल्यांकन आणि विक्री करण्याकरता मुंबई उच्च न्यायालयानं काल त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली

डिजिटल बँकीग व्यवहारांची सुरक्षा वाढवण्यासाठी डेबिट तसंच क्रेडीट कार्ड चालू आणि बंद करण्याची सुविधा स्वतः ग्राहकांनाच द्यावी अशी सूचना भारतीय रिझर्व्ह बँकेनं सर्व व्यापारी बँका आणि कार्ड पुरवणाऱ्या इतर कंपन्यांना दिली आहे